बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणं आवश्यक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये म्हटलं आहे शासनाकडून शाळांना अनुदान दिलं जातं अशा शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिलं जातं का हे तपासलं जावं तसंच शिक्षकांनी मुख्यत्त्वे शिकवण्याचं काम करावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली राज्यातील शिक्षणाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाचा विकास करणं आवश्यक आहे त्यासाठी शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच सर्वसमावेशक शिक्षणपद्धती राबवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत म्हटलं

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना त्यांनी या संदर्भातील निर्देश दिले गेल्या काही वर्षांपासून नागपूरमधील गुन्हेगारी ही राजकीय नेतृत्वासाठी टीकेचे कारण झाली आहे या गुन्हेगारीचा नागरिकांना होणारा हा त्रास यापुढे कायम राहू नये यासाठी राजकीय लागेबांधे न बघता गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत

राज्याची जीवन वाहिनी म्हणून एसटी बससेवेकडे पाहिलं जातं यासाठी ही बससेवा सुरळीत नियमित सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असंही मंत्री परब यांनी परिवहन विभागाच्या आढावा बैठकित म्हटलं

शिवभोजन योजनेसंदर्भात आढावा बैठकित ते बोलत होते

या योजनेतून सुमारे दहा हजार लाभार्थींना लाभ देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे तसेच केंद्रातील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या तूलनेत राज्यातील म्ख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं उद्योगमंत्री देसाई यावेळी म्हणाले सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण वैद्यकीय शिक्षण अन्न औषध प्रशासनवस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काल मंत्रालयात आपला पदभार स्वीकारला राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवणं हीच आपली प्राथमिकता असेल असं त्यांनी यावेळी म्हटलं

मकर संक्रांतीचा सण आज देशभरात धार्मिक वातावरणात साजरा होत आहे सुर्याचं उत्तरायण सुरु होत असल्यानं हा सण साजरा केला जातो भरपूर पीक समुद्धी आणि प्रगतीसाठी निसर्ग आणि धरणीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे बहात्तरावा सेनादिवस आज देशभर साजरा केला जात आहे भारतीय लष्कराचे शेवटचे ब्रिटिश प्रमुख सर एफआरआर बचर यांच्याकडून जनरल के

त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो

त्यांच्या निधनामुळे आलमला गावात दरवर्षी मकर संक्रांतीला भरणारी यात्रा आणि स्पर्धा रद्द करण्यात आली असून त्यांचा मृतदेह येत्या शुक्रवार पर्यंत लातरूला आणला जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापले यांनी दिली आहे